आर्थिक सुधारणांमध्ये आयोगानं पक्षीय राजकारण करु नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसनं केलं आहे

ब्रिटीश काळातले कायदे बदलण्याच्या गरजेवर शिवसेनेनं भर दिला असून कृषी क्षेत्रासाठी विशेष तरतूद करण्याची मागणी केली आहे उद्योगांना उचित दरानं पतपुरवठा मिळावा याकरता तसंच वेगवेगळया मंजूष्या वेळेत मिळाव्या त्यादृष्टीनं तरदूत करण्याची मागणी फिक्की आणि सीआयआय या उद्योग संघटनांनी केली आहे पालिका आणि ग्रामपंचयतींमध्ये राखीव जागांवर निवडणुक लढवण्यास उछ्क असलेल्यांना जात वघ्मा प्रमाणपत्र सादर करण्यासाठी देण्यात आलेली सहा महिन्यांची मुदत आता बारा महिने करण्याचा निर्णय आज राज्यमंत्रीमंडळाच्या बस्कीत घेण्यात आला शहरी महानेर आणि राज्यात ई शासन सेवा वितरीत करायलाही आज मंजूरी मिळाली

बुलडाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षा अभियानाची यशस्वी अंमलबजावणी होत आहे

उपमहापौरपदी अब्विन सोनवणे यांची निवड झाली महापौरपदासाठी क्रिमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता महानगरपालिकेत भाजपचे बह्मत आहे

तर शिआयशिने तटस्थ भूमिका घेतल्याने मतदान केले नाही हात उंचावून मतदान घेण्यात आले जळगाव जिल्ह्यात पाचोरा नजिक काल हुबळी वाराणसी या साप्ताहिक रेल्वेची काही चाक रुळावरून उतरल्यानं या मार्गावरची वाहतुक काही प्रमाणात विस्कळीत झाली सुदद्धांनं या घटनेत कोणीही जखमी झालं नाही मात्र मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांना सुमारे दोन तास उशीर झाला शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा यासाठीच्या शेतमाल तारण योजनेची प्रभावी अंमलबजावणी न करणाऱ्या बाजार समित्यांचं संचालक मंडळ बरखास्त करण्याचे निर्देश पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पणन संचालकांना दिले आहेत

या पिकांचा बाजारभाव किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहे याबाबत खरेदी केंद्र तातडीने सुरु करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे

भारताचा पहिला सामना आज हाँगकाँग बरोबर होणार आहे उद्या पाकिस्तानशी गाठ पडणार आहे या सामन्यांचं धावतं समालोचन आकाशवाणीवर साडे चार पासून ऐकता येईल चँगझू श्वी आजपासून सुरु झालेल्या चीन खूल्या बद्दमिंटन स्पर्धेत पी

सिंधू आणि मनू अत्री सुमीत रेङ्डी जोडीनं पहिली फेरी जिंकून उपउपांत्यपूर्व फेरीत म्हणजेच शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळवलं आहे

सायना नेहवालचं आव्हान मात्र पहिल्याच फेरीत आटोपलं